देण्यासाठी राज्य सरकारची स्वतंत्र योजना करायला राज्यमंत्रिमंडळाची मान्यता राज्यातील महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार

यंदाचा युथ आयकॉन पुरस्कार खासदार

राज्यातल्या महानगरपालिका नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळानं आज घेतला

प्रण्यातल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या हिश्श्याचा व्यवहार्यता तफावत निधी उभारण्यासाठी शासकीय जमिनी पीएमआरडीएकडे अर्थात पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे वर्ग करायलाही मान्यता मिळाली

प्रलंबित प्रकरणांच्या जलद निपटाऱ्यासाठी अतिरिक्त भूमी संपादन आणि पुनर्वसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरणांची स्थापना करायला त्याचप्रमाणे मराठवाङ्यातील सततच्या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची ग्रीड करण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढायला आजच्या बैठकीत मान्यता मिळाली शासन खरेदी करत असलेल्या एअरबस कंपनीच्या बहुउद्देशीय हेलिकॉप्टरच्या देखभालीसाठी एजन्सी निवडायलाही आजच्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली राज्यात पीक विमा योजनेचा हप्ता भरायला शेतक यांना महिनाभर मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे

यामुळे शेतक यांना विम्याचा हप्ता भरणं अवघड जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पाण्याच्या वाढत्या दूर्भिक्ष्यावर उपाय शोधण्यासाठी आणि प्रभावी उपाययोजना करण्यासाठी देशभरात जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे बुलडाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांचा समावेश या अभियानात आहे त्यानुसार या दोन्ही तालुक्यांमध्ये जलजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सहभागानं शाळां शाळांमधून कार्यक्रम घेण्यात येत आहे यामध्ये पथनाट्य आणि नाट्य सादरीकरणाचा समावेश आहे शाळांमधून विद्यार्थ्यांच्या सहभागानं जल जागृती करण्यावर प्रशासनानं भर दिला आहे शेयर बाजारात आज सलग चौथ्या सत्रात मंदीचं वातावरण होतं

बाजार बंद होण्यापूर्वीच्या तासाभरात वित्त आणि वाहन क्षेत्रातल्या समभागांची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली याचा परिणाम निर्देशांकावर झाला परदेशी गुंतवणुकीचा कमी झालेला ओघ त्याचप्रमाणे अर्थसंकल्पामुळे झालेली निराशा याचा नकारात्मक परिणाम शेयर बाजारावर झाल्याचं बाजार तज्ज्ञांचं म्हणणं आहे आज राष्ट्रीय प्रसारण दिन आहे

तेव्हापासून रेडिओ हा भारतातील लोकांच्या आयुष्याचा महत्वपूर्ण घटक बनला आहे आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय या आपल्या घोषवाक्याला अनुसरून लोकांना माहिती शिक्षण आणि मनोरंजनपर कार्यक्रमांची मेजवानी देत आहे सध्या आकाशवाणी जगातील सर्वात मोठ्या लोक प्रसारण संस्थांपैकी एक आहे स्वांतत्र्यचळवळीतले अग्रणी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज देशानं त्यांना आदरांजली वाहिली

मुंबईत विधान भवन परिसरातल्या टिळकांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली काँप्रेस कार्यालयांमधेही टिळकांना अभिवादन करण्यात आलं संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाचा कालावधी दहा दिवसांनी वाढवण्या बाबत केंद्र सरकार विचार करत आहे नवी दिल्लीत आज भाजपाच्या संसदीय पक्षाची बैठक झाली या बैठकीत भाजपाच्या खासदारांना मार्गदर्शन करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा विचार मांडला आणि त्यावर चर्चा झाली या अधिवेशनाचा अवधी दहा दिवसांनी वाढवला तर निश्वित केलेला अधिवेशन कामकाजाचा आपला कार्यक्रम सरकारला पूर्ण करता येईल त्यामुळे त्या दृष्टीनं तयार रहावं असं अमित शहा म्हणाले सध्या फक्त याबाबत चर्चा सुरू असून सरकारनं तसा निर्णय घेतला तर तो लवकरच कळवण्यात येईल असं संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं जलसंवर्धनाच्या मुद्यावर या बैठकीत प्रामुख्यानं चर्चा झाली जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या विषयावर विस्तृत सादरीकरण केलं अशी माहिती प्रल्हाद जोशी यांनी दिली लाभाच्या पदांबाबत निर्णय घेण्यासाठी संयुक्त संसदीय समिती नेमण्याचा ठराव आज लोकसभेनं आवाजी मतानं पारित केला विधीमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी हा ठराव मांडला होता या समितीमध्ये लोकसभेतले दहा आणि राज्यसभेचे पाच सदस्य समाविष्ट असतील लाभाचं पद नेमकं कशाला म्हणायचं कायदेमंडळाच्या एखाद्या सदस्यानं लाभाचं पद धारण केलं आहे ही नाही याबाबत ही समिती शिफारस करेल केंद्र सरकारच्या कक्षेत येत असलेलं लाभाचं पद धारण केलेला कायदेमंडळाचा सदस्य या पदाच्या प्रभावाखाली घटनादत्त कर्तव्य बजावू शकेल की नाही या शंकेवरुन त्याला अपात्र घोषित करण्यात येतं मोटार वाहन अधिनियम सुधारणा विधेयक आज लोकसभेत एकमतानं संमत करण्यात आलं केंद्रीय परिवहन मंत्री नीतीन गडकरी यांनी हे विधेयक सदनासमोर मांडताना या विधेयकामुळे राज्य सरकारांच्या अधिकारांवर कोणतीही मर्यादा येणार नसल्याचं स्पष्ट केलं या विधेयकामुळे भ्रष्टाचाराचं उच्चाटन रस्ता सुरक्षेत अधिक सुधार तसंच वाहतुक नियंत्रणासाठी तंत्रज्ञानाचा वापर शक्य होणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं दरम्यान लोकसभेत सध्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू आहे राज्यसभेचं कामकजात दुपारच्या सत्रातही विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे अडथळे आले काश्मीर मुद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावर प्रधानमंत्र्यांनी सदनात येऊन खुलासा करण्याची मागणी काँग्रेससह समाजवादी पार्टी आणि अन्य विरोधी पक्षांनी लावून धरल्यानं कामकाज तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं कामकाज पुन्हा सुरु झाल्यावरही गदारोळ सुरूच होता उपसभापतींनी या गदारोळातच कामकाज सुरू ठेवल्यानं काँग्रेससह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग केला देशातल्या सामाजिक आणि पत्रकारीता क्षेत्रात प्रतिष्ठेचा असलेला सी एस आर जर्नल तर्फे दिला जाणारा यंदाचा यूथ आयकॉन पुरस्कार खासदार

सुजय विखे पाटील यांना प्रदान करण्यात आला जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या सामाजिक उपक्रमासाठी दिल्लीत केंद्रीय मंत्री हरसिम्ररत कौर बादल यांच्या हस्ते सुजय विखे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर पायल तडवी आत्महत्याप्रकरणी पोलिसांच्या गृन्हे शाखेनं नायर रुग्णालयातल्या तीन महिला डॉक्टरांविरोधात मुंबईतल्या विशेष न्यायालयात आज आरोपपत्र दाखल केलं अठराशे पानी आरोपपत्रात पायल तडवी हिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप या तिन्ही डॉक्टरांवर केला आहे अटकेत असलेल्या तीन महिला डॉक्टरांच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय परवा गुरुवारी सुनावणी करणार आहे या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून आरोपींना कैदेत ठेवण्याची आवश्यकता नाही असा युक्तिवाद या तीन आरोपींचे वकील आबाद पोंडा यांनी आज न्यायालयात केला यावर न्यायालयानं जामीन अर्जावर सुनावणी परवा घ्यायचं निश्वित केलं

ीतपूरी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळी काहीशी विस्कळीत झाली फलाट क्रमांक तीन वर राजधानी एक्सप्रेस आल्यानंतर हा तडा लक्षात आला त्यामुळे मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस आणि तेर एक्सप्रेस गाड्या फलाट क्रमांक चारवर वळवण्यात आल्या या सर्व प्रकारामुळे या सर्व गाड्यांच्या वेळापत्रकाला विलंब झाला प्णे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गोक्ळ शिरगावनजीक कनेरी क्वि आज द्पारी कंटेनर उलट्रन झालेल्या अपघातामध्ये सातजण सापडले यामधे एकाचा मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाले आहेत येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात ब याच ठिकाणी मराठवाङ्यात काही ठिकाणी तर विदर्भात तूरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे कोकणात काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे असा वेधशाळेचा अंदाज आहे